दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे तीन अब्ज अमेरिकी डॉलरचीहॅलिकॉप्टर्स अमेरिका भारताला विकणार आहे अशी घोषणा कालच ट्रम्प यांनी अहमदाबाद इथल्या मोटेरा स्टेडियम इथं केली होती भारताला अत्याध्निकसंरक्षण सामग्री उपलब्ध करून देत संरक्षण क्षेत्रात अमेरिका भारताचा महत्वाचा भागीदार होणार आहे असं सूतोवाच त्यांनी काल केलं होतं दरम्यान अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया त्यांची मूलगी आणि जावई यांचं आज राष्ट्रपतीभवनात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं त्यानंतर ट्रम्प यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली वाहिली ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संध्याकाळी मेजवानीचं अयोजन केलं आहे इस्लामिक दहशतवादापासूनआपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी दोन्ही देश वचनबदध आहेत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी अमेरिका पाकिस्तान बरोबर बोलणी करत आहे असंही ट्रम्प यांनी काल नमस्ते ट्रम्प कार्यक्रमादरम्यान सांगितलं आरत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार असून ट्रम्प हे भारताचे खास मित्र आहेत ट्रम्प यांच्या भेटीम्ळे दोन देशांच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे अशा शब्दात मोदी यांनी ट्रम्प यांच्या भेटीचं वर्णन केलं ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांनी काल ताज महाललाही भेट दिली अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक मेलानिया ट्रम्प यांनी आज नवी दिल्लीत दक्षिण मोती बाग इथल्या सर्वोदय विद्यालय या शासकीय शाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला या शाळाभेटीत मेलानिया यांनी आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत शाळेत राबवल्या जात असलेले विविध उपक्रम समजून घेतले मेलानिया यांच्या स्वागतासाठी शाळेत फ्लांची आरास आणि रांगोळीसह सजावट करण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या बँड पथकानं मेलानिया यांना मानवंदना देवून त्यांचं स्वागत केलं महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या द्स दिवशी विधानसभेमध्ये ग्राम पंचायत सुधारणा विधेयक आवाजी बहमतानं मंजूर करण्यात आलं तत्पूर्वी विधानसभेचं कामकाज विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळानंतर पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर व्हावी तसंच महिला स्रक्षेवर तातडीनं चर्चा व्हावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी यावेळी केली

अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्दांवर निदर्शनं केली शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेत विरोधकांनी गदारोळ केला त्याम्ळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना सभागृहाचं कामकाज एक वाजेपर्यंत दोनदा स्थगित करावं लागलं विधानपरिषदेचे कामकाज स्रु होताच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचं सांगत त्यांनी सरकारचा निषेध केला मात्र सताधारी बाकावरून दरेकर यांच्या वक्तव्याला विरोध झाल्यामुळे विरोधकांनी हौदात उतरून गोंधळ सुरु केला

दिल्लीच्या ईशान्य भागात सीएएचे समर्थन करणा या आणि सीएएला विरोध करणा या गटांमधे झालेल्या संघर्षात सातजणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले मृत्यूमुखी पडलेल्यांमधे एक पोलीस कर्मचारी आणि सहा नागरिकांचा समावेश आहे या परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शहर पोलीस आयुक्तांना दिले आहेत बैजल यांना सर्वांना शांतता आणि सद्भावना राखण्याचं आवाहन केलं आहे दिल्लीचे म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आंदोलकांना हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे दिल्लीच्या काही भागात सद्यस्थितीम्ळे आपण चिंतीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहेत्र आपल्या शहरात शांतता पुनर्प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवेत असं ते म्हणाले ते आज या भागातल्या सर्वपक्षाच्या आमदारांना भेटणार आहेत नागरिकत्व स्धारणा कायद्यावरून ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सदयस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे राष्ट्रीय य्द्ध स्मारकाचा आज पहिला वर्धापनदिन आहे आज सकाळी संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सेवादलांच्या वरिष्ठ अधिका यांनी शहीद जवानांना पुष्पचक्र वाहन आदरांजली वाहिली हे युद्धस्मारक देशासाठी कर्तव्य बजावताना केलेल्या सर्वोच्च बलिदानाला मानवंदना असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरवच्या संदेशात म्हटलं आहे देश त्यांच्या सेवा आणि बलिदानासाठी सदैव ऋणी राहील असं ते म्हणाले

राज्यसभा सदस्यांच्या निवृतीमुळे येत्या एप्रिल महिन्यात या जागा रिक्त होत आहेत या निवडणूकासांठीच्या अधिसूचना सहा मार्चला जारी केली जाईल तर नामांकनपत्रक अरण्याची शेवटची तारीख तेरा मार्च आहे सोळा मार्चला नामांकन पत्रांची छाननी केली जाईल आणि अठरा मार्चपर्यंत नामांकनपत्र मागे घेता येईल निवडणूक आयुक्तानं आज ही घोषणा केली

निवृत होणा या सदस्यांमधे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल बोरा दिग्वीजय सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांचा समावेश आहे सर्वात जास्त सात रिक्त जागा महाराष्ट्रातून आहेत तर तामिळनाडुतून सहा जागा रिक्त होत आहेत नागरिकत्व सुधारणा कायदयावरून दिल्लीत अलिकडेच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांविरोधात तक्रार दाखल करावी या मागणीसाठी माजी मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीब्ल्ला यांच्यासह इतरांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे या अर्जावर आता उद्या स्नावणी होईल नागरिकत्व स्धारणा कायद्याविरोधात शाहीनबागसह देशात इतर ठिकाणी आंदोलन करत असलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणीही या अर्जातून करण्यात आली आहे

या आयोगाची म्दत तीन वर्षांची असेल हा आयोग सरकारला ग्ंताग्ंतीच्या कायदेशीर बाबींमध्ये सल्ला देण्याचं काम करेल आयोगाच्या स्थापनेसाठी राष्ट्रपतींनी मंज्री दिल्यानंतर आता केंद्र सरकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य निय्क्त करणार आहे सर्वसाधारणतः सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत न्यायमूर्ती या आयोगाचे अध्यक्ष असतात

तर मागच्याच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं आयोगाच्या स्थापनेला मुंजूरी दिली होती नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेशाला ग्रामीण भागात पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे

इटलीमधे कोरोना विषणूमुळे काल आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या आता सातवर पोचली आहे कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं इटलीच्या नागरिक संरक्षण विभागाचे प्रमुख एन्जेलो बोरेही यांनी म्हटलं आहे